प्रधानमंत्र्यांनी केलं अभिवादन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन घेणार सर्वपक्षीय बैठक

सुरतमधे न्यू डिया युथ कॉन्क्लेव्हमध्ये प्रधानमंत्री युवकांशी संवाद साधणार आहेत रसिकाबेन सेवंतिलाल शाह व्हिनस रुगणालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री दांडीला जाणार असून तिथं मिठाच्या सत्याग्रहाची आठवण म्हणून उभारलेलं स्मारक देशाला अर्पण करणार आहेत त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांचं भाषण होईल

यानिमित्तानं आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राजघाटावरच्या महात्माजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदरांजली अर्पण केली राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना सभा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी अकरा वाजता देशानं दोन मिनिटांचं मौन पाळून बापूजींना आदरांजली वाहिली राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी केली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महात्माजींना आदरांजली वाहताना म्हटलं आहे की गांधीजी अवघ्या मानवजातिला प्रेरणास्थानी आहेत बापूजींनी दाखवलेल्या मार्गावरुन चालण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे गुजरातमधल्या साबरमती आश्रमात आणि पोरबंदर श्रेल्या किर्ती मंदिरात आज सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं

जगातला हा सर्वात मोठा द्वुतगती मार्ग ठरणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रयागराज ा ्व ही माहिती दिली

प्रयागराज शिल्या निषादराज माता शांता ऋषी श्रृंगी वाल्मिकी ळषी भारद्वाज या अध्यात्मिक स्थळांचा विकास आणि सौंदर्यीकरणासही राज्य सरकारनं मंजुरी दिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रथमच राजधानी लखनौबाहेर झाली

पूर्वांचल द्वतगतीमार्गाचा गोरखपूर फाटा आजमगढ आणि आंबेडकर नगर जिल्ह्यापर्यंत वाढवण्यात येईल असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं

वित्तीय तरलतेची सद्यपरिस्थिती आणि गरजा यावर लक्ष ठेवून असल्याचं रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे चीननं मानवाधिकार कार्यकर्ते व्यॅन क्वांग्झहॅन यांना मुक्त करावं अशी मागणी अमेरिकेनं केली आहे देशाला हानी पोचवण्याच्या आरोपावरुन वँग सध्या साडेचार वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत

हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा सर्वसामान्य पातळीपेक्षा खाली घसरला आहे आज तिथे पाऊस अणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे पर्वतराजी आणि मध्यम उंचीच्या टेकड्यांवर येत्या शुक्रवारपर्यंत जोरदार पर्जन्य आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तर छोट्या टेकड्या आणि मैदानी प्रदेशात विजांसह पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे लहाऊल जिल्ह्यासह राज्यभरात थंडीची मोठी लाट असेल

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज अधिवेशन काळात सुरळीतपणे चालावं यासाठी विविध राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुमित्रा महाजन करतील अशी शक्यता आहे उद्या अधिवेशनाला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील

येत्या शुक्रवारी हंगामी अर्थसंकल्प सादर होईल

सरकारनंही दोन्ही सभागृहातल्या विविध राजकीय पक्षांच्या खासदारांची बैठक उद्या बोलावली आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या दुरुस्त्यांना स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा नकार दिला आहे दलित अत्याचार प्रकरणात अटकपूर्व जामिन न देण्याची तरतूद कायम ठेवण्यासाठी या दुरुस्त्या केल्या आहेत

न्यायमूर्ती उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं की या सर्व मुद्यांवर सविस्तर सुनावणी होणं आवश्यक आहे काँप्रेस नेते पी

कार्तीनं तपासाला सहकार्य करावं असं न्यायालयानं त्याला सांगितलं

पुढच्या दोन महिन्यांत टेनिस स्पर्धांसाठी युरोपला जाण्याची परवानगी मागणारी याचिका कार्तीनं दाखल केली होती या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या पीठानं हे आदेश दिले भारतानं भ्रष्टाचार निर्मूलन जागतिक क्रमवारीत आघाडी घेतली असून शेजारी चीनला मागे टाकलं आहे

पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीच्या पिछाडीनंतर नेहा गोयल नवनीत कौर आणि राणी रामपाल यांनीही एकेक गोल करत संघाला विजयाकडे नेलं

व्रिटनच्या संसद सदस्यांनी ब्रेग्झिट योजनेत एका दुरुस्तीच्या बाजूनं कौल दिला आहे या दुरुस्तीअन्वये आयर्लंडला लागू नसलेल्या सीमेच्या सध्याच्या बॅकस्टॉप व्यवस्थेऐवजी पर्यायी व्यवस्थेची तरतूद केली आहे ब्रेग्झिट कराराबाबत नव्यानं चर्चा करायची डेछा नसल्याचं युरोपिय संघ सांगत असला तरी या दुरुस्तीनंतर प्रधानमंत्री तेरेसा मे याबाबत युरोपिय संघांशी नव्यानं चर्चेचा प्रयत्न करतील व्हेनेझुएलाचे विरोधी पक्ष नेते जुआन गुआडो यांना कोणताही धोका निर्माण झाला तर त्यांचे गंभीर परिणाम होतील अशी ताकीद अमेरिकेनं दिली आहे